तत्पूर्वी शिंदे यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली दरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याबददल काँग्रेसनं ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून निलंबित केलं आहे दरम्यान काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या बैठका भोपाळमधे स्रु आहेत रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋत्यं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जणतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या कोरोना विषाण्च्या संसर्गाम्ळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदा राष्ट्रपती भवनात पारंपरिक होळी मिलन कार्यक्रम होणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनेक केंद्रीय मंत्री भाजप अध्यक्ष जे

नड्डा कोरोना साथीमुळे कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी आणि रंगोत्सवानिमित शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यांसह साजरा होत असलेल्या रंगांच्या या सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेह मैत्री आणि बंधूभाव वृदधिंगत होतो आणि त्यातून राष्ट्रीय ऐक्य भावना दृढ होते असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत नागरिकांनी पर्यावरणप्रक कोरडया नैसर्गिक रंगाचा वापर करावा असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुंबईत अंधेरीतल्या वेसावे इथं कोळी बांधवांनी पारंपरिक पदधतीनं होळी साजरी केली वेसावे गावातून होळीनिमित मिरवणूक काढण्यात आली त्यात कोळी बांधवानी पारंपरिक वेषभूषा करुन कोळी संस्कृतीचं दर्शन घडवलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या शिमगोत्सवातला होळीपौर्णिमेचा कालचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला होळीच्या ठिकाणी असलेल्या सहाणेवर ग्रामदेवतेच्या चांदीचा मुखवटा घातलेल्या मूर्ती असलेल्या पालख्या वाजत गाजत आणण्यात आल्या त्याठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे काल रात्री ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होलीकादहन करण्यात आलं तर आज ध्वळवडीचा उत्सव सुद्धा उत्साहात साजरा होत आहे शिमग्याची सोंग घेऊन दारोदारी शबय मागण्यासाठी जाणं ही इथली एक परंपरा पापरंपरिक राधानृत्यानी शिमग्याचा सण साजरा होत आहे नंदुरबार जिल्ह्यातला प्रसिदध काठी संस्थानचा राजवाडी होळी उत्सव आज पहाटे हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत संप्पन झाला या होळीसाठी लागणारा बांब् खास ग्जरातच्या जंगालातून आणला जातो नांदेड शहरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्तळा परिसरात पर्यावरण प्रक होळी दहन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या पोषण पंधरवड्या अंतर्गत कुपोषणाची होळी करण्यात आली धुळे जिल्हा पोनीस दलातर्फे हिंदू मुस्लिम होळी मिलन कार्यक्रम घेतला गेला यवतमाळच्या आझाद मैदान जवळील इंद्रप्रस्थ प्लाझामध्ये आज आग लागून तीन द्कानं खाक झाली

त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचं प्रमाण वाढ़ नये म्हणून नाशिक जिल्हयातल्या इगतपूरी इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल असं राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी सांगितलं कोरोनासंदर्भात भ्जबळ यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली कोरोनाबाबत राज्य सरकारनं प्रेशी खबरदारी घेतली आहे

महाराष्ट्रात पृण्यात काल कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे द्बईहन आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधल्या विलगीकरण कक्षात उपचार स्रू आहेत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे ध्लिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकात मिटकरी याचं आज सकाळी निधन झालं त्यांच्या अंतिम इच्छेन्सार त्याचं पार्थिव खाजगी वैद्यकिय महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आलं